पाऊल होतं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली

देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीनं प् ल

मंबई इथं प्रारंभ

उच्चांक गाठला

पदक पटकावले आर्थिक व्यवहारांमध्ये सुरळीतपणा आणण्यात केंद्र सरकारचं नोटबंदी हे अत्यंत महत्वाचं पाऊल होतं असं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे याम्ळं आर्थिकदृष्ट्यां कमक्वत वर्गाला सुद्धा आर्थिक समानतेमध्ये आणता आलं नोटाबंदीला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जेटली यांनी फेसबुकच्या माध्यमातून पाठविलेल्या पत्रात आज हे मत व्यक्त केलं प्रढं बोलतांना ते म्हणाले की याम्ळं परदेशात असलेला काळा पैसा आणि अन्य संपत्तींना कराच्या कक्षेत आणता आलं असून याम्ळं हा सर्व पैसा धारकाच्या बँक खात्यांमध्ये जमा करता आला

यापैकी बराच पैसा म्युचुअल फंडाच्या माध्यमातून गूंतवणूक केल्या गेली जी या आर्थिक यंत्रणेचा एक भाग म्हणून व्यवहारात समानता आणण्यात सहायक ठरली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशान्सार उमेदवाराच्या विरूद्व असलेल्या गुन्हयांची प्रकरण उघड करण्याकरिता येणारा खर्च निवडणूक खर्च म्हणून गृहीत धरण्यात येईल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे हा खर्च उमेदवार आणि राजकीय पक्ष मिळून करणार असून हा निवडणूक खर्चाचा एक भाग राहणार आहे

प्ढं बोलतांना आयोगानं सांगितलं की उमेदवारी अर्ज भरल्यानंतर गुन्हे प्रकरणात काही बदल झाल्यास ते निवडणूक अधिकाऱ्याला उमेदवारानं कळवण अत्यावश्यक आहे

कोरियन सरकार आणि आंतरराष्ट्रीय प्नर्वसन विभागाच्या सरकार्यानं केंद्र सरकार ही परिषद आयोजित करत आहे या कार्यक्रमाचा हेतू दिव्यांग तरुणांना आय टी क्षेत्रात नोकरी मिळवण्यात येणाऱ्या अडचणी आणि आव्हानं ओळखून माहिती आणि दूरसंवाद क्षेत्रात त्यांना संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे या कार्यक्रमात मिळालेल्या मार्गदर्शनामुळे दिव्यांग व्यक्तींनाही जागतिक पातळीवर आय टी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील

या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करतील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्भेच्छा दिल्या आहेत देशाच्या विकासात अडवाणी यांचं मोलाचं योगदान असून राजकीय क्षेत्रात त्यांची दूरदृष्टी उल्लेखनीय असल्याचं ही पंतप्रधानांनी म्हटलं आहे

देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीनं आजपासून प् ल

ल जन्मशताब्दी महोत्सव साजरा होणार आहे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे खासदार राहल शेवाळी आमदार सदा सरवणकर आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे

ल जन्मशताब्दी महोत्सवामध्ये यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असलेले महाराष्ट्राचे जेष्ठ संगीतकार सुधीर फडके जेष्ठ गीतकार ग

माडगुळकर आणि लाडकं व्यक्तिमत्व पू

देशपांडे यांच्या विचारावर कार्यावर आणि जीवनावर आधारित विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत महोत्सवात होणाऱ्या विविध कार्यक्रमांबरोबरच फोटो दृकश्राव्य चित्रफिती रांगोळी आणि प्स्तकांचे प्रदर्शनही या काळात रसिकांसाठी उपलब्ध होणार आहे उद्घाटनाच्या दिवशी प्

देशपांडे यांच्या द्र्मीळ भाषणांचा दृकश्राव्य कार्यक्रम आशय फिल्मस क्लब आणि प्

कुटुंबियांच्या वतीनं सादर होणार आहे

ही स्वस्थ भारत यात्रा केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय स्वच्छ भारत मिशन पोषण अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या सहयोगानं भारतीय अन्न आणि मानके प्राधिकरण आरोग्य क्टंब कल्याण मंत्रालय आणि इतर विभाग राबवित आहेत या यात्रेचे राज्यात अन्न आणि औषध प्रशासनामार्फत अयोजन करण्यात आले आहे स्वस्थ भारत यात्रा मार्ग क्र

या कालावधीत प्रभात फेरी आरोग्य विषयक व्याख्याने शिबीर तसंच रक्तदान आणि इतर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांना आणि संस्थांना या उपक्रमात अधिकाधिक संख्येने उपस्थित राहन सहभाग नोंदवावा प्ढील वर्षापासून भारत चीनला साखरेची निर्यात करण्यास स्रुवात करणार आहे

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने चीनच्या कंपनीसोबत अनेक बैठका केल्यानंतर हा करार प्रत्यक्षात अस्तित्वात आला चीन भारताकडून बिगर बासमती तांदूळ विकत घेतो त्यानंतर द्सऱ्या क्रमांकाचा पदार्थ म्हणून साखरेची निर्यात होणार आहे

भारतात कच्ची श्द्ध आणि पांढरी अशा सर्व प्रकारची साखर निर्माण होते अत्यंत उच्च दर्जाची साखर भारतात निर्माण होत असून चीनला नियमितपणे चांगल्या दर्जाची साखर निर्यात करण्यासाठी भारतीय साखर उद्योग सक्षम आहेत दिवाळीचा बोनस न मिळाल्याच्या निषेधार्थ एअर इंडिया या विमानवाहतूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाम्ळं म्ंबई इथं एअर इंडियाची विमान वाहतूक प्रभावित झाली संपाम्छं कंपनीचं कामकाज ठप्प राहिल्यानं दहा राष्ट्रीय तसंच तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सूमारे तीन तासांपर्यंत विलंब झाला एअर इंडिया वाहतूक सेवा कंपनीचे सुमारे पाच हजार कर्मचारी असून यात कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनस न मिळाल्याच्या कारणावरून काल रात्रीपासून संप सूरू केला आहे संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचारी आणि व्यवस्थापन मंडळ यांच्या दरम्यान वाटाघाटी सुरु असल्याचं समजतं

यावेळी वाहन उद्योग आणि माहिती आणि तंत्रज्ञान च्या रोख्यांनी विशेष वृद्वी नोंदविली

ब्लढाणा जिल्ह्याचा सिंचन अन्शेष भरून काढण्याच्या ृष्टीकोणातून लघ् पाटबंधारे विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या आठ प्रकल्पांपैकी दुर्गबोरी आणि दिग्रस बुद्रूक कोल्हापूरी बंधारा पूर्णत्वास गेला आहे

मात्र आता तो पूर्णत्वास गेला आहे सध्याची द्ष्काळी परिस्थिती पाहता दिग्रस ब्द्रूक इथल्या कोल्हापूरी बंधाऱ्यात पाणी साठविता आले नाही

याबद्दलची अधिक माहिती या योजनेचे लाभार्थी सुधाकर लुटे यांच्याकड्न ऐक्या साऊंड बाईट माझं नाव स्धाकर नारायणराव लुटे पिंपळख्टा मी प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचा लाभ मिळाला आहे माझ्या शेतात अधिकाऱ्यानं पाहणी केलेली आहे त्यामूळं मला भरपूर लाभ मिळाला आहे पिक विमा योजनेचा

आणि त्याच्याम्ळं पाण्याची टंचाई भासत नाही टैंकरम्ळं त्यानेही थोडा फायदा झाला आहे मी प्रधानमंत्रीचा आभार मानतो क्वैत इथं स्रू असलेल्या आठव्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत प्रूषांच्या स्कीट प्रकारात भारताच्या अंगद वीरसिंग बाजवा यानं जागतिक विक्रम करीत सुवर्णपदक पटकावलं आहे आशिया खंडस्तरीय किंवा जागतिक पातळीवर अशी कामगिरी करणारा तो प्रथम भारतीय ठरला आहे

सी

या शिबीरात कॅडेटस् कौशल्य तपासण्याकरिता विविध विषयांशी निगडीत स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यात विशेष कौशल्याचं प्रदर्शन करीत राज्यातील कॅडेटस्नी तीन सुवर्ण एक रौप्य आणि एक कांस्य अशा पाच पदकांची कमाई केली आहे पायाभूत सुविधांच्या निर्मितींसाठी खुल्या बाजारातून व्यावसायिक कर्ज घेण्यासंदर्भातल्या अटी भारतीय रिजर्व्ह बँकेनं शिथील केल्या आहेत यासंदर्भात बँकेनं अधिसूचना काढली आहे अशा कर्जांसाठीची किमान सरासरी मुदत पाच वर्षावरून तीन वर्षे केल्याचं या अधिसूचनेत म्हटलं आहे याशिवाय बँकेनं बंधनकारक स्रक्षा ठेवीची सरासरी म्दतही दहा वर्षांवरून पाच वर्षे केली आहे